राष्ट्रपती रामनाथ कोविद माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आणि एस जयशंकर कॉंप्रेसच्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती आणि नेत्यांनी सकाळीच आपापल्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्यात नवी दिल्ली क्रिं चर्चा सुरु आहे

त्यांच्यासोबत श्रीलंकेतले मंत्री खासदार आणि उचपदस्थ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळही आलं आहे आज सकाळी राजपक्षे यांचं राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं यानंतर राजपक्षे यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली विकास प्रगती आणि सुरक्षेच्या क्षेत्रात श्रीलंका हा भारताचा भागिदार देश असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँप्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानंही राजपक्षे यांची भेट घेतली राजपक्षे आज संघ्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत राजपक्षे आपल्या भारत भेटीदरम्यान वाराणसी सारनाथ बोधगया तिरुपती या ऐतिहासिक धार्मिक स्थळांनाही भेट देणार आहेत श्रीलंकेचं प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच भारताच्या भेटीवर आले आहेत जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या लाल चौक भागात गेल्या रविवारी झालेल्या हातबॉम्ब हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांनी काश्मीर खोऱ्यातून तिघा संशयितांना अटक केली आहे या इल्ल्यात सी आर पी एफ या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान आणि चार नागरिक जखमी झाले होते हे तिघे जण विद्यार्थी असून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय आहे तसंच पुलवाम्याचे शकिल अहमद बंड नविद उल लतीफ पद्रू तर शोपियाचा शमशाद मंझूर अशी त्यांची ओळख पटल्याची माहिती श्रीनगर चे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हसीब मुघल यांनी वार्ताहरांना दिली यातला शकिल हा पीडीपीचे माजी आमदार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे विद्यमान नेते मोहमद खलिल बंड यांचा पुतण्या आहे असंही त्यांनी सांगितलं

हे महामंडळ पायाभूत सेवा सुविधा क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांना निधीचा पुरवठा करू शकेल याशिवाय जम्मू काश्मीर प्रशासनानं या महामंडळाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे प्रकल्पांना मान्यता देणं त्यात सुधारणा करणं आणि नवनवीन योजनांवर विचार करणं यासंबंधीचे अधिकार या समितीला असतील

या योजना प्रामुख्यानं रस्ते पूल बांधणी जलपुरवठा क्रीडा सुविधा शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक परिसर विकास अशा विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत

नेरुळ सी बी डी वेलापूर आणि वाशी खिल्या अम्नीशमन केंद्रातून मागवलेल्या आगीच्या बंबांनी साडे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं आतापर्यंत जिवितहानीचं वृत्त नसून आगीचं कारणही निशित झालेलं नाही आग विझवल्यानंतर पाहणी करण्यासाठी नेरूळ केंद्र अधिकारी आतमध्ये गेले असताना घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सात कर्मचारी जखमी झाले त्यांना ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णांलयात दाखल करण्यात आलं आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली डायमंड प्रिन्सेस या प्रवासी जहाजावरच्या अनेक भारतीय कर्मचारी आणि प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून जपानमध्ये विलगीकरण कक्षात ठेवलं असून त्यापैकी कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणीत निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी टोकियो मधल्या भारतीय दूतावासाच्या हवाल्यानं ट्विटरवरून दिली आहे देशभरात कुठेही नवा कोरोनाग्रस्त रुणं आढळलेला नाही असं केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सांगितलं आहे त्यांनी काल देशातल्या विविध विभागांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा करुन कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला परिस्थिती नियंत्रणात असून प्रधानमंत्री कार्यालय आरोग्य मंत्रालय आणि कॅबिनेट सचिव परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत असंही त्या म्हणाल्या बोडो शांतता कराराच्या पार्बभूमीवर हिसेंचा मार्ग सोडून चर्चॅसाठी याव असं आवाहन आसाम सरकारनं उल्फा संघटनेचे नेता परेश बारुआसह सर्व दहशतवादी संघटनांना केला आहे कोक्राझार क्वे काल बोडो करारा प्रित्यर्थ झालेल्या कार्यक्रमात बोलताना आसामचे अर्थमंत्री हिमांता बिस्व सर्मा यांनी सांगितलं की या संभाव्य चर्चेबाबत ते केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलतील अरविंद राजखोवा यांच्या नेतृत्वाखालील संघटनेनं केंद्र सरकार आणि आसाम सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत केंद्रीय संरक्षण विभागाचा द्वैवार्षिक फ्लॅगशिप म्हणजेच अत्यंत महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या डिफेन्स एक्स्पोच्या उत्तर प्रदेशात लखनौ क्रिं भरलेल्या अकराव्या आवृत्तीचा आज समारोप होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील सर्वसामान्य लोकांसाठी मात्र हे लष्करी साहित्य सामुग्रीचं प्रदर्शन उद्या दुपारपर्यंत खुलं राहील कोलंबोत मागच्या वर्षी उटर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता श्रीलंकेची अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न क्वें झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला